जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार एकशे एकतीस रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे सध्या जिल्ह्यात सहाशे सत्तावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत

या कार्यक्रमाचं औचित्य साधून जीवनाचं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर नायकांना काल नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली संरक्षण सचिव डॉ अजय क्रमार आणि राष्टीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी स्मारकाला प्रष्पांजली अर्पण केली

येत्या एक डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे सामान्य जनतेची गेल्या आठ महिन्यांतली वीज देयकं पन्नास टक्के माफ करावी या मागणीसाठी रिपब्लीकन पक्षातर्फे उद्यापासून तीन दिवस राज्यभर आंदोलन केलं जाणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं मुंबईतल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लातूर विभागाअंतर्गत काम करणारे राज्य परिवहन महामंडळाचे वाहक चालकांना बेस्ट वाहतूक सेवेसाठी मुंबईला पाठव् नये अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे लातूर इथल्या सुमारे चारशे एसटी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेसाठी मुंबई इथं पाठवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळानं घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही मागणी केली आहे

टाळेबंदीच्या काळातली सर्वसामान्यांची वीज देयकं माफ करावी या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या वतीनंही काल अहमदनगर इथं घंटानाद आंदोलन करण्यात आलं

राज्य शासनाच्या वतीनं जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या हतात्म्याच्या कुटंबियांच्या द्खात सहभागी असल्याचं अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी शोक व्यक्त करतांना म्हटलं आहे वाशिम जिल्ह्यात उद्यापासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार असून त्यासाठी शिक्षकांच्या कोरोना विषाणू संसर्ग तपासण्या सुरु आहेत त्याचबरोबर विद्याथ्याँना पालकांचं हमीपत्र तोंडावर मास्क लावणं आणि सोबत सॅनीटायझर आणणं बंधनकारक करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल रात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला रायगड जिल्ह्याच्या संवर्धन कामांसाठी अकरा कोटी रुपयांचा निधी रायगड विकास प्राधिकरणानं प्रातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केला आहे अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिली आहे किल्ल्याच्या संवर्धन कामांची त्यांनी पाहाणी केली त्यावेळी ते बोलत होते

त्या दोघांवरही अंमली पदार्थांचं सेवन तसंच अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे